आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

भारताचा मूळ प्राण राजकारण नसून समाजकारण असल्याचं पंतप्रधान नरद्र मोर्दा यांनी मन को बात या कायक्रमातून म्हटलं

राम र्मादराचा मुद्दा नवीन नसल्यान अन्य पक्षाला याचा फायदा होणारां नाहां खासदार रावसाहेब दानवे याचं प्र्रातपादन

भारताचा मूळ प्राण राजकारण नसून समाजकारण असल्याचं पंतप्रधान नरद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवरून प्रसार्गत करण्यात आलेल्या मन कां बात या कायक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते

राजकारणंच महत्वाचं झालं तर ते समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगलं लक्षण असणार नाही असं त्यांनी नमूद केलं रेडिओ हे माध्यम नार्गारकांच्या मनामध्ये रूजलं असून या माध्यमाची खूप मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्यामुळेच देशाचा प्रधान सेवक म्हणून कायभार स्वीकारल्यानंतर देशाच्या अगर्दो दगम भागामध्ये टोकाच्या गावापासून ते मेट्रां शहरांपयत शेतकरां बांधवांपासून ते य्वा व्यावसार्ायकापयत पोहोचण्यासाठां रेर्डओ हे माध्यम र्मनवडलं असल्याचं त्यांनी सांग्गतलं

समाजामध्ये सकारात्मक भावना वाढोस लावण्यामध्ये मन कों बातचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले आकाशवाणी एफ

र्रोडओ दूरदशन इतर दूर्राचत्रवाणी वार्गहन्या समाज माध्यमांसह या कायक्रमासाठीं पररश्रम घेणाऱ्या सहकाऱ्यांचेही पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले संवधान र्दन उदया साजरा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी घटना र्सामती म्हणजे आपल्या देशातल्या महान प्रांतभावंत व्यक्तींचा एक संगम होता असं नमूद केलं

बाबासाहेब आंबेडकर यांचा येत्या सहा डिसबरला महार्पार्रानवाण दिवस आहे त्यार्नामत्त पंतप्रधानांनी डॉ आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन केलं

लोक प्रसारकाच्या रुपात प्रसार भारती खूप मोठा जबाबदारा पार पाडत असल्याच ते म्हणाले जम्मू काश्मीरच्या शोर्पपयान जिल्हयात बाटग्रंड गावामधे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकोत सहा अज्ञात दहशतवार्दो मारले गेले या भागात दहशतवार्दो लपून बसले असल्याची मार्ाहती ममळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं मध्यरात्री शोधमोहम सुरु केलो होती त्यानंतर दहशतवादयांनी जवानांवर गोळीबार सुरु केला हों चकमक आता संपलो असल्याचं पीटोआयच्या वृत्तात म्हटलं आहे

र्वावध क्षेत्रांमध्ये भरोंव कार्मागरो करुन देशाचे नाव उंचावणाऱ्या तरुण र्पिदोतील कतबगार मान्यवरांना या सोहळ्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आल यंदाचे यूवा राजकोय नेतृत्व म्हणून राज्याचे मूख्यमंत्री देवद्र फडणवीस यांना हा प्रस्कार जाहोर करण्यात आला आहे या प्रस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहोत मात्र पुणे येथून व्हिर्डओ कॉन्फरन्सिंगदवारे मुख्यमंत्री या कायक्रमात सहभागी झाले राज्याचे र्पाहले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती र्दर्नार्नामत्त सातारा जिल्ह्यातल्या कराड इथल्या चव्हाण यांच्या प्रीतीसंगम समाधी स्थळावर मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी पृष्पचक्र अपण करून र्आभवादन केलं महाराष्ट्राच्या र्नामतीत यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा असून राज्याच्या प्रगतीकरता त्यांनी पाया रचला असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आर्गण तलासरो भागांत काल दुपारपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत

नार्गारकांनी घाबरून जाऊ नये भूकंपाच्या अन्षंगानं कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रार्धकरण आर्गण पालघर जिल्हाधिकारी कायालय यांच्यामाफत उदयापासून प्रांशक्षण कायक्रम आयोजित करण्यात येत असून यावेळी सव नागरांकांनी उपस्थित रहावं असं आवाहन जिल्हाधिकारां डॉ प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे राम मंदिराचा मुद्दा हा कांहा नावन नसल्याच सांगुन उध्दव ठाकरे अयोध्याला गेल्यामुळ त्याचा त्यांना राजकांय फायदा होणार नाहां आर्गण भाजपाला तोटाहां होणार नाहां असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी लातूरातील पत्रकार पर्यारषदेत स्पष्ट केल लोकसभा भिवडण्कांच्या पाश्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक तयारांचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे लातूरात आले होते

मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा प्रदेश कार्यकारणीत ठराव करणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याच सांगून खा दानवे म्हणाले काँ कॉग्रेस सरकारन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला होता

आज कचऱ्याची समस्या ावकासामध्ये अडथळा ानमाण करोत आहे मात्र या कचऱ्याच योग्य संकलन आर्गाण योग्य ववल्हेवाट लावल्यास त्यामधूनही ववकास साधता येऊ शकतो कद्र सरकारन स्वच्छतेला प्राधान्य देतस्वच्छ भारत रिमशन सुरू केले त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छता हो आपलों जबाबदारों समजणे आवश्यक आहे कचऱ्याच्या सम स्येवर मात करण्यासाठी नागपूर महानगरपार्लिकेतफ ओला आर्गाण सुका कचरा र्विलगीकरण प्रक्रियेला सुरुवातकरण्यात आलों आहे घरा घरातील कचरा संकलोंत करताना एक र्दिवस फक्त ओ ला आर्आण एक र्दिवस सुका कचरा संकलोत केला जावा

यावेळी प्रभागातील नगरसेवक संदोप गवई नगरसेोवका र्विशाखा मोहोड जयश्री वाडीभस्मे धंतोला सहायक आयुक्त स्मिता काळे स्वच्छ मंच या संस्थेच्या अनसूया छबानी कांचन सातपूते झोनल अधिकारो राजेश गायकवाड स्वास्थ र्नारक्षक राजेश नागपूरे राजेश गायधने सुरेश दामनकर यांच्यासह र्पारसरातील नार्गारक मोठ्या संख्येन उपस्थित होते प्रढे बोलताना र्विशाखा मोहोड म्हणाल्या ओला कच यापासून खत र्नामती तयार करता येते सुका कचरा हा भंगार उपयोगी स्वरूपाचा असतो ओल्या कच याला घरच्याच एका कुंडीत साठवले तर आपण त्यापासून खर्तार्नामती तयार करू शकतो

उघड्यावरोल कचरा साफ केल्यानंतर तो जाळणाऱ्याच्या ावरोधात पार्ालकेन दंडात्मक पावले उचललो आहेत

या दंडात्मक कारवाईमुळे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं एकच खळबळ उडालो आहे उघड्यावर कचरा जाळण दंडात्मक अपराध असतानाहा खामगावात उघड्यावर सरास कचरा जाळण्याचे प्रकार वाढांस लागले होते

यामुळं या क्रिकेट मार्ालकेत उभय संघांनी एक एक असा विजय नोंदवला

भारतातफ कृणाल पांडयानं चार गडी बाद केले तर कुलदोप यादवनं एक गडी बाद केला उभय देशादरम्यान यानंतर चार कसोटी आ्राण तीन एर्कादवसीय सामने खेळले जाणार आहेत ऑस्ट्र्रोलयात कॅनबेरा इथं झालेल्या वारष्ठ गट राष्ट्रक्ल तलवारबाजी स्पधत भारताच्या भवानी देवीनं सुवण पदक पटकावलं

हिंगोलो जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे स्थार्मानक ग्रन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारो सायंकाळी जुगार अडुड्यावर छापा टाकला होता यामध्ये ग्रामसेवक गोपाळराव बगाळ यांनाहो पोर्लसांनी ताब्यात घेतले

ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणांमध्ये पाच पोर्लस कमचारी तडकाफडका र्विलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश पोर्गलस र्गधक्षक योगेशक्रमार यांनी काल रात्री काढले यावेळी योगेशकुमार यांनी गावकऱ्यांशी चचा केलां

याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार